त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घावरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

यावेळी दोन्ही नेत्यांनी कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या क्षेत्रीय आणि जागतिक आव्हांनाबाबतही चर्चा केली

भारत आणि जपान दरम्यान महत्वपूर्ण सामग्री आणि अत्याधूनिक तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्पादन आणि कौशल्य विकास क्षेत्रात विश्वासपूर्ण आणि पारदर्शक पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांनी मिळून काम करण्यावर भर द्यायला हवा याबाबत यावेळी सहमती झाली मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे विकसित करण्याबाबत दोन्ही देशादरम्यान ची भागीदारी हे एक महत्वपूर्ण उदाहरण असून त्याच्या प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं एस जयशंकर भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांच्यात आज दूरध्वनी द्वारे संभाषण झालं यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविड संकटाला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यानची आव्हाने आणि विविध उपाययोजना यावर विस्तृत चर्चा केली तसच दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या योजने बाबतही चर्चा केली मोदी रावत कोरोना संकटाच्या काळात लष्कर नौदल आणि हवाई दल ही तीनही सेना दलं करत असलेल्या कामगिरीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतला सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी सैन्य दलांच्या विविध कामांची सविस्तर माहिती मोदी यांना दिली लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या कार्यातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून त्यांच्या जवळच्या कोविड निगा रुग्णालयात काम करण्यासाठी बोलावलं जात आहे त्याच बरोबर काही निवृत्त वैद्यकीय अधिकारी आपत्कालीन हेल्पलाइनच्या माध्यमातून गरजूंना सेवा देत आहेत अशी माहिती जनरल रावत यांनी यावेळी दिली सेना दलांच्या सर्व मुख्यालयांत विभागीय मुख्यालयांत नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड रुग्णालयांत काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परिचारिकांचीही नियुक्ती केली जात आहे तसंच सेना दलांच्या विविध विभागात उपलब्ध असलेला प्राणवायू कोविड रुग्णालयांकडे पाठवला जात आहे देशभरात सर्वत्र आणि परदेशातही प्राणवायू आणि इतर आवश्यक वैद्यकीय सामग्रीची वाहतूक करण्यसाठी हवाई दलाच्या माध्यमातून केली जात आहे असं रावत यांनी सांगितलं

कोरोना विरुद्धच्या या लढ्यात लसीकरण हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे गतिमान पद्धतीनं लसीकरण करण गरजेचं आहे लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका मासिक पाळी सुरू असतानाही लस घेता येणार असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ

पॉल यावेळी बोलताना म्हणाले लोकांनी अत्यावश्यक कामं असतील तरंच घराबाहेर पडाव आणि मस्काचा वापर अवश्य करावा असं आवाहन डॉ पॉल यांनी केलं

देशात काल सलग चौथ्या दिवशी मोठ्या संख्येनं नव बाधित आढळून आले

ऑक्सिजन उत्पादन देशातील ऑक्सिजनचा तुटवडा आणि वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना फक्त वैद्यकीय कारणासाठीच द्रव स्वरूपातील ऑक्सिजन वापरण्याचे निर्देश दिले आहेत याबाबत केंद्रीय गृह सचिव आणि राष्ट्रीय कार्य समितीचे अध्यक्ष अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कार्याप्रमुखाना पत्र लिहलं आहे

उद्योग क्षेत्राने जास्तीत जास्त द्रवरूप ऑक्सिजन ची निर्मिती करून सरकारला वैद्यकीय वापरासाठी तो देण बंधनकारक करण्यात आल्याचे निर्देश भल्ला यांनी या पत्रात दिले आहेत

प्राणवायूच्या वाहतुकीसाठी हरित मार्गिका तयार करण्यात आली होती

याद्वारे व्यापारीवर्ग आयात आणि निर्यात संबधी माहिती आणि त्यासाठी मदत घेऊ शकतात या मदत कक्षाचा आयात निर्यातीवर लक्ष ठेऊन याबाबत व्यापाऱ्यांना सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी उपयोग होऊ शकेल अस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितल या मदत कक्षाद्वारे मुख्यतः वाणिज्य आणि परदेश व्यापार विभाग आयातनिर्यात साठी लागणाऱ्या परवानग्या सीमा शुल्क विभाग कर विभाग बँकिंग आदी विविध विभागांचा समन्वय तसच केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांचा समन्वय साधून व्यापाऱ्यांना मदत केली जाणार आहे

याबद्दल अधिक माहिती एकुयात आमच्या प्रतिनिधींकडून संरक्षण क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरर्स मध्ये युद्धजन्य कठीण परिस्थितीत उत्तमपणे कार्यरत राहण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी छोट्या हलक्या पण शक्तिशाली एरो इंजिन ची गरज असते त्यासाठी अत्याधुनिक एकल क्रिस्टल ब्लेडची आवश्यकता असते जगात अमेरिका ब्रिटन फ्रांस आणि रशिया यासारख्या काही मोजक्या देशांमध्ये त्याची निर्मिती केली जात होती पण आता भारताने या एकल क्रिस्टल ब्लेडची निर्मिती करून महत्वपूर्ण यश मिळवलं आहे त्यामुळे स्वदेशी हेलिकॉप्टरनिर्मितीलाही मोठी चालना मिळणार आहे

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पडलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असून या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआर डी ओ एच ए ल आणि संबंधित शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं